कॉंप्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी चौकशीसाठी राज्याच्या विशेष चौकशी पथकानं दोघांना बंगळुरुमधून घेतलं ताब्यात तपासासाठी दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी मुंबईतल्या मिठी नदीसारख्या प्रदृषित नद्यांचं शुद्धीकरण करुन या नद्यांना नवसंजीवनी देणं आवश्यक आहे त्यासाठी राज्य सरकारनं मिठी नदी आणि किनारपट्टी भागाच्या स्वच्छतेकरता पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय नौवहन आणि नदीविकास मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उच्च दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधा पुरवण्यासह रोजगार निर्मिती आणि जीवनमान उंचावण्याच्या संभाव्य उपाययोजनांवर विचारविनिमयासाठी प्रोजेक्ट मुंबई ट्र पाँडि झिरो या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे

मिठी नदी आणि समुद्राच्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया व्हायला हवी असं ते म्हणाले हे कठीण वाटलं तरी अशक्य नाही असं गडकरी यांनी सांगितलं मुंबईत जलवाहतूकीवर आपला भर असून यामुळे शहरातलं प्रद्षण आणि वाहतुक कोंडीला आळा बसेल असं गडकरी यावेळी म्हणाले उदयोग सुलभता क्रमवारीत देशानं मोठी झेप घेतली असून यात मुंबईचं योगदान मोठं आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभु यांनी या परिषदेत सांगितलं मुंबईत् एक कोटी घरं बनवण्यासाठी विकास आराखडा तयार केला असून यामुळे मुंबईतल्या घरांचा प्रश्न संपेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मुंबईत् आयोजीत केलेल्या प्रोजेक्ट मुंबई ट् पाँईट झिरो या आतंरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते आता मुंबईबरोबरच ठाणे कल्याण मीरा भाईदर क्रें मोकळया जागा निर्माण करुन त्या घरांकरता उपलब्ध केल्या जातील जेणेकरुन मुंबईत घर घेता येऊ न शकणा यांना शि घर घेता येईल असं ते म्हणाले भिवंडीत एमएमआरडीए च्या माध्यमातून तर जेएनपीटीत सिडकोच्या माध्यमातून लॉजिस्टिक हब पार्क बनवली जातील असं त्यांनी सांगितलं

धूळे महानगर पालिकेची निवडणूक निर्भयपणे आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनानं सर्व नियोजन पूर्ण केलं आहे अशी माहिती राज्याचे निवडणुक आयुक्त ज

नवी मुंबई ॐ कार्यरत असणार केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संस्थेचं संशोधन केंद्र मत्स्य विद्यापीठात विलीन करु नये अशी मागणी राज्यातल्या मच्छिमारांसह मत्स्यशेतक यांनी केली आहे हे केंद्र विलीन केल्यास राज्यातल्या मत्स्यव्यवसायावर दुष्परिणाम होऊन आमचं नुकसान होईल अशी तक्रार त्यांनी सरकारकडे केली आहे तशा आशयाचं निवेदन त्यांनी आज राज्याचे गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांना भेटून सादर केलं

या मार्गावरील सर्व गाड्या नियोजित वेळेनुसार धावत आहेत पालधर केळवे रेल्वे स्थानका दरम्यान काल रात्री दोन वाजयाच्या सुमाराला अप मार्गावर रेल्वे ट्रॅक ची दुरुस्ती करणारं टॅम्पिंग मशीन रुळावरून घसरलं त्यामुळे पश्विम रेल्वेची अप दिशेची वाहतूक आज सकाळी चार वाजल्यापासून ठप्प झाली होती

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी चौकशी साठी राज्याच्या एसआय टी अर्थात विशेष तपास पथकानं भरत कुरणे आणि वासुदेव सुर्यवंशी या दोघांना बंगळुरूमधून ताब्यात घेतलं आहे दोघेही गौरी लंकेश हत्या प्रकरणातले आरोपी आहेत कर्नाटक तपास पथकाकडून एसआयटीनं या दोघांना ताब्यात घेतलं या दोघांना कोल्हापूरच्या न्यायालयात आज दुपारी दाखल करण्यात आल्या नंतर तपासासाठी त्यांची सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली कोटयावधी रुपयांच्या बॅक घोटाळा प्रकरणातला फरार आरोपी नीरव मोदी संदर्भात मुंबईतल्या आर्थिक गस्ख्यवहार विषयक विशेष न्यायालयात आज सुनावणी झाली सक्तवसुली संचालनालयानं विविध कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यानं नीरव मोदीला फरार घोषित करता येणार नाही असा युक्तीवाद मोदीच्या वकीलानी केला नीरव मोदी विरोधात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता तसंच त्याची सर्व मालमत्ता भारतातच आहे असं या वकीलानी स्पष्ट केलं नीरव मोदी सक्त वसुली संचालनालयाच्या संपर्कात आहे असंही या वकीलांनी सांगितलं या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच डिसेंबरला होणार आहे

ब्र्श सिनियर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे जगाच्या तिहासातल्या आपत्कालीन स्थितीमधे ब्श यांनी उत्तम नेतृत्व केल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे भारत आणि अमेरिकेतले संबंध अधिक द्रढ होण्यासाठी बृश यांचं योगदान मोठं असल्याचही प्रधानमंत्री म्हणाले

ब्रश सिनियर यांचं आज ह्यूस्टन इथं वार्धक्यानं निधन झालं

आज सर्वत्र जागतिक एड्स विरोधी दिन पाळण्यात येत आहे देशभरात आज यानिमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीने एड्सग्रस्तांची आकडेवारी जाहीर केली आहे

तसंच या निमित्तानं जनजागृती करणारे पोस्टर्स आणि पथनाट्य सादर करण्यात आली

प्राधिकरणानं सहा महिन्यापूर्वीच महापालिकेला परवानगी रद्द करण्या बाबत नोटीस दिली होती प्राधिकरणानं उपस्थित केलेल्या मुद्द्यावर महापालिकेनं कोणत्याच उपाय योजना न केल्यानं परवानगी रद्द करण्यात आली

गोंदिया इथल्या सेवा संस्थेतर्फे मागील आठ वर्षांपासून सारस पक्ष्यांच्या संवर्धनासाठी उपाय योजना केल्या जात आहेत त्यामुळे दूर्मिळ सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे सेवा संस्थेतर्फे दरवर्षी सारस पक्षांची गणना केली जाते

पालघर जिल्ह्यातल्या काही भागांत आज सकाळ पासून ढगाळ वातावरण असून सर्वत्र गारवा जाणवत आहे दुपारीही ऊन पडलं नाही आणि सूर्यदर्शन झालं नाही राज्यात उद्या सर्वत्र कोरडं हवामान राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे

अहमदनगर इथं दहा अंश सेल्सिअस इतक्या सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली